प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बास् चॅटर्जी आणि ज्येष्ठ गीतकार अन्वर सागर यांचं निधन

जिल्ह्यासाठी विश पॅक्ज्ची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकड कली

सिल्लोड तालुक्यात कासोद इथं विजद्वखांब कोसळल अनक्त घरांवरच प्रिज्ञिडाल ड्रात काही जनावरांना मार लागला मात्र सुदैवानज्ञीवित हानी झाली नाही निसर्ग चक्री वादळाचक्रिणाम वाशिम जिल्ह्यात द्सऱ्या दिवशीही दिसून यक्तआहस्त काल दिवसभर अधून मधून पाऊस पडत होता

आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी याबाबतच पिर्देश खबरदारीचा उपाय म्हणून जारी क्लिखाहत्त् मुंबई आणि परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस झाला अनक्वी ठिकाणी पाणी साचल्यानं रस्त्यावरची वाहतूक इतर मार्गावरुन वळविण्यात आली होती मुंबईत वडाळा भागात आज सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आह त्याखालोखाल कुलाबा वरळी दादर भागात पावसाची नोंद झाली नवी मुंबईत घणसोलीत सर्वाधिक पाऊस झालात

पालघर जिल्ह्यातल्या बऱ्याच भागांत आज सकाळ पासून पावसानं हजरीीलावली आह पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार भागातल्या उसगाव सातपाटी आणि आसपासच्या गावांत तसचं अनक्रभागात सकाळ पासून पावसानं हजपीलावली आहविडा भागांत ही सकाळ पासून मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहात्रा बोईसर धनानीनगर डहाणू भागांत सकाळ पासून पावसाचं वातावरण आहात्रालधरच्या नवली फटका जवळच्या एका घरावर एक मोठं झाडं पडल्यानं घराचं आणि घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झालंय

झालं आह

सी सी एस

कोविड प्रादूर्भावाच्या पार्शंभूमीवर कान नाक आणि घशाच्या आजारापासुन स्वतःचा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सुचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयान जिरी कळ्या आहस्ती डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्य क्रोविड संसर्गाला प्रतिबंध करणं हा या मागचा उद्दष्टी आहा प्रा आजारांच्या रुग्णांना तपासण्यापूर्वी त्यांचं तापमान तपासावं कोविड संसर्गाचा संशय असलच्या रुग्णांची स्वतंत्र कक्षात तपासणी करावी मास्क हातमोजआणि शारीरिक अंतर राखण्यासह अनक्क सूचना आरोग्य मंत्रालयानं केल्या आहक कोरोना विषाणू चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांच्या दर आकारणीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी राज्य शासनानं चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घस्त्रीा आहाआरोग्य मंत्री राजधीटोपखिनी काल जळगाव इथं ही माहिती दिली

नर्मविनोदी शैलीत मध्यम वर्गीयांचं जीवन पडद्यावर रखीटणं हक्रिांचं दिग्दर्शकीय वैशिष्ट्य होतं साध्यासुध्या व्यक्तीरखी आणि सशक्त कथानकं यातून त्यांनी मानवी भावभावनांचं अलवार चित्रण रुपरीपडद्यावर साकारलं